राज्यात आपला पक्ष आणि भाजपा पुढलं सरकार स्थापन करतील आणि दोन्ही पक्ष पूर्वी ठरल्याप्रमाणे पन्नास पन्नास टक्के भागीदारीच्या फॉर्म्युल्याचाच वापर करतील असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे हरियाणामधे भाजपाचं सरकार स्थापन होईल अशा विक्षास मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी व्यक्त केलं आहे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर दिल्लीत दाखल झाले आहेत

भाजपाला सत्तास्थापनेसाठी सहा जागा कमी पडत आहेत

तर जननायक जनता पक्षानं दहा आणि भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि हरयाणा लोकहित पक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे सात जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत दरम्यान भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्याला पाठिंब्यासाठी निमंत्रण दिलं असून आपल्या पक्षांच्या निर्वाचित आमदारांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं जननायक जनता पक्षाचे नेते सरदार निशांत सिंग यांनी सांगितलं भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं जनमताचा कौल त्यांच्या विरोधात गेला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार हरयाणाच्या जनतेचा विधासघात करत असून जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असं काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुडा यांनी म्हटलं आहे

पंचायत समिती निवडणुकीचा अंतिम निकाल मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी काल जाहीर केला

या निवडणुकीसाठी काल राज्यात शांततेत मतदार झालं होतं

वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली

भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे विचार सध्याच्या संघर्षमय संकटांना दूर करण्यास मदत करतात असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

शांतीस्तुपाचे शांती एकता आणि अहिंसा हे विचार भगवान बुद्वांच्या विचारांची आठवण करून देतात असंही राष्ट्रपती म्हणाले दरम्यान विधशांतीस्तूप परिसरात आज दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाचं उदघाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमा अंतर्गत निवड झालेल्या राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये भाजप शिवसेना युतीनं विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे सामाजिक आथिर्क विकासाची गती वाढवण्यासाठी गडचिरोली उस्मानाबादवाशीम आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती

या कार्यक्रमा अंतर्गत अविकसित जिल्ह्यांचा वेगाने विकास करण्याचा मुख्य हेतू आहे

श्रीनगर इथं शीतकालीन सचिवालय स्थापन करण्यासाठी जम्मू काश्मीर सरकार ने परवानगी दिली आहे

त्या करिता अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

या तारखेपासून जम्मू आणि काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखचा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहे

तसंच या ग्राहक मंचाला दिलेली किंवा त्यांनी खरेदी केलेली वाहनं देखील राज्य सरकारच्या मोटार गॅरेज विभागाच्या ताब्यात द्यावीत असंही सांगितलं आहे

या आगीत पाच हजार एकर परिसरातलं वनक्षेत्र खाक झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तसंच या आगीत अनेक घरं आणि वास्तू नष्ट झाल्या आहेत त्यामुळे या भागातून जाणारे प्रमुख महामार्ग आणि अनेक रस्ते बंद केले आहेत

महाराष्ट्रात कोकण आणि पुणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा फटका सिंधुदुर्ग किनारपट्टीला बसला आहे आज सकाळी मालवण देवबाग आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं आहे देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत उधाणाच्या वाढत्या पाण्यासोबत वारा आणि पावसाचा जोरसुद्धा वाढला आहे आचरा इथंही जामडुल बेटावर पाणी भरलं असून बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझडीच्या घटनांत वाढ झालीय तसंच पावसामुळे भातशेतीच नुकसान झालं आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे या बोगद्याचं हे नामकरण म्हणजे देशासाठी बलिदान देणारे आणि प्रेरणास्रोत असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना वाहिलेली आदरांजली आहे असं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सांगितलं

पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या वॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरी गाठली